पंतप्रधान गोरखपर एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करूनपंतप्रधान नरेंद मोदी यांनी काल उत्तरप्रदेशमधील गोरखपूर इथं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आरंभ केला या योजनेबद्दल कोणत्याही अफवांना बळी पडू नका हे पैसे परत घेतले जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रातही प्रत्येक जिल्ह्यात या योजनेचा प्रारंभ करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे

पुण्यात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला योजनेबद्दल माहिती देताना ते म्हणाले

या योजनेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभाग घेतला

उर्वरित शेतकऱ्यांना याचा लाभ काही आठवड्यात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मन की बात दहशतवादाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सर्वांनी जाती संप्रदायवाद आणि क्षेत्रवादासह सर्व मतभेद विसरून एक व्हायला हवं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मन की बात या कार्यक्रमात आकाशवाणीच्या माध्यमातून ते काल देशवासियांसोबत संवाद साधताना बोलत होते प्रथम पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना पंतप्रधानांनी वंदन केलं दहशतवादाची पाळंमुळं खणून काढण्याचा आपला निर्धार आता अधिक भक्कम झाला आहे असं ते म्हणाले हृतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या धैयांचे प्रेरणादायी दाखले त्यांनी यावेळी दिले वीर जवानांच्या शौर्यांची गाथा सांगणारं नवीन राष्ट्रीय युद्ध स्मारक आज लष्कराकडे सुपूर्द करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं प्रसिद्वीच्या झगमगाटापासून दूर राहून तळागाळातल्या समाजाची सेवा करणाऱ्या तसंच राष्ट्रसेवेमध्ये निःस्वार्थ भावनेनं कार्यरत असलेल्या पद्म पुरस्कारार्थींचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला गोसेवा करणारे मराठवाड्याचे शब्बीर सैयद यांचाही यात समावेश होता माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्त मोदी यांनी त्यांच स्मरण केलं जम्म काश्मीर चकमक जम्मू आणि काश्मीरमधील कूलगाम जिल्ह्यात सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये काल झालेल्या चकमकीत पोलिस उप अधीक्षक अमन ठाकूर आणि लष्कराचा एक जवान शहीद झाला तर जेश ए मोहमद्ये दोन दहशतवादी मारले गेले कुलगाम जिल्ह्यात तुरीगाम इथं शोधमोहीम सुरू असताना ही चकमक झाली

त्यांनी इथल्या त्रिवेणी संगमावर गंगा स्नान आणि प्जा केली त्यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पायही धुतले या वेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना वस्त्र भेट दिली तसंच स्वच्छता कर्मचारी पोलीस आणि कार्यकर्त्यांना प्रस्कार प्रदान केले वस्त आणि सेवाकर वस्तू आणि सेवाकर परिषदेनं निर्माणाधीन असलेल्या घरांवरील वस्तू आणि सेवाकराची मर्यादा बारा टक्क्यांवरून पाच टक्के केली असून परवडणाऱ्या घरांसाठी एक टक्का कर आकारण्यात येणार आहे काल वस्तू आणि सेवाकर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

या निमित्त अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली या वेळी राधाकष्ण विखे पाटील म्हणाले शेतकरी कर्जमाफी आणि जलसंधारणाच्या कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराकडं दर्लक्ष केलं जात आहे

यातील बरीचशी नावं यादीमध्ये दोनदा आली होती तर काही व्यक्ति मृत झाल्या आहेत

यवा माहिती दत शासनाच्या लोकोपयोगी योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी युवा माहिती दूत उपक्रमाच्या माध्यमातून काम करावं असं आवाहन पुणे विभागाचे माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी काल केलं पूण्यातील बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात राष्ट्रीय सेवा योजना उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठ यांच्या वतीने सक्षम युवा समर्थ भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली त्या वेळी राठोड बोलत होते महोत्सव जुन्नरमधील द्राक्ष महोत्सवास पर्यटकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्याच्या विविध भागात केळी डाळिंब संत्री आणि आंबा काजू महोत्सव भरवण्यात येणार आहे याशिवाय सोलापूर जिल्ह्यात हुरडा महोत्सव आणि मराठवाड्यात ज्वारी आणि सांगली कोल्हापूरमध्ये गूळ महोत्सव भरवण्याचा दृष्टीनं नियोजन सुरु झाल आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील प्रमुख पिकं आणि फळ लागवड लक्षात धेऊन त्या जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी या लागवडीचा उपयोग करून घेण्याचा मुख्य उद्देश्य या महोत्सवामागे असल्याचं पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

तर बीडजवळ पाली इथं काल सकाळी सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत मॅरेथॉन नवी दिल्लीत काल झालेल्या आयडीबीआय फेडरल लाईफ इन्श्युरन्स मॅराथनमध्ये महाराष्ट्राची ज्योती गवते महिला गटात विजेती ठरली तर प्रुषांच्या गटातील पहिल्या तीनही क्रमाकांचे विजेते पृण्यातील सैन्य क्रिडा संस्थेचे असुन यात राशपाल सिंग यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर शेर सिंग आणि मानवेंद्र सिंग अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे विजेते ठरले

दूसरा सामना येत्या बुधवारी बंगळूरू इथं खेळला जाईल हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तूलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तसंच मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे